यावेळी दोन्ही नेते विविध करारांवर स्वाक्षऱ्याही करणार आहेत बोल सोनारो उद्या राजधानी दिल्लीत होत असलेल्या प्रजासत्ताक सोहळ्याचे मुख्य अतिथी आहेत ते आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेणार आहेत बोल सोनारो यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचंही आयोजन केलं आहे देशाच्या एकाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत आकाशवाणीच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्यांवरुन संध्याकाळी सात वाजल्यापासून या भाषणाचं प्रसारण केलं जाईल त्याचप्रमाणे दुरदर्शवर देखील राष्ट्रपतींच्या भाषणाचं प्रक्षेपण केलं जाईल दोन्ही ठिकाणी प्रथम हिंदी आणि नंतर उजीमधून भाषण होणार आहे त्यानंतर प्रादेशिक भाषांमधून त्याचा अनुवाद प्रसारित केला जाईल आकाशवाणीवर रात्री साडेनऊ वाजता राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेतला अनुवाद प्रसारित होणार आहे या पार्धभूमीवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी पावणेसात वाजता तर रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी प्रसारित केलं जाणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या प्रजासत्ताकदिनानिमित्त मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश विदेशातल्या लोकांशी संवाद साधतील

या पार्श्वभूमीवर मतदार जागृती दिवस साजरा करण्यात येतो ठाण्यात भिवंडी श्वेल्या एका कार्डबोर्ड निर्मिती कारखान्याला आज पहाटे आग लागली

सुमारे चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संतोष कदम यांनी दिल्याचं पी टी आय च्या वृत्तात म्हटलं आहे या आगीत संपूर्ण कारखान्याचं नुकसान झालं असलं तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती त्यांनी दिली